कोरोना विषाणू प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज दोन सत्रात सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे उद्यापासून सकाळी लोकसभेचं तर द्पारी राज्यसभेचं कामकाज होईल आज पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी आणि अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज एक तासासाठी स्थगित केलं जाईल

या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत तसंच शनिवारी आणि रविवारीही दोन्ही सभाग्रहांचं कामकाज होणार आहे येत्या एक ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची काल बैठक झाली संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं मान्य केलं असल्याचं बिर्ला यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं लोकसभेत अधिक काळ कामकाज होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

सामाजिक संपर्क माध्यमावरुन ते काल जनतेशी संवाद साधत होते सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यांयांचा विचार केला जात असून मराठा समाजाने संयम बाळगावा असं आवाहन म्ख्यमंत्र्यांनी केलं ते म्हणाले सरकार आपल्यासोबत आहे सरकारनी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय घेतल्यानंतर एक तर हे कोरोनाचं संकट आहे त्याच्यात अधिक मोठे आंदोलनं मोर्चे कृपा करून काढू नका ज्याची खरंच आवश्यकता नाही ती एवढ्यासाठी की संपूर्णपणे सरकार हे तुमच्या भावनेशी सहमत आहे तुम्हाला न्याय मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे या परिस्थितीमध्ये आपण एकज़टीने आजपर्यंत जी काही वाटचाल करत आलेलो आहे त्या एकजूटीला तडा जाईल असं कृपा करून करू नका

आपण सगळे एकत्र आहोत हा न्याय मिळव्रन घेतल्याशिवाय थांबायचं नाही हा निर्धार करून आपण पूढे जात आहोत

या मोहिमेत जनतेनं सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केलं गावोगावी ज्या वेळेला ही पथकं येतील तेव्हा आपण स्वतहून त्यांना सहकार्य करा कोणी घाबरण्याचं कारण नाही कोरोनावर जरी औषध नसलं तरी वेळेत जर का लक्षात आलं तर अनेक जण हे बरे होऊन सुखरुप घरी गेलेले आहेत जात आहेत रोजचा आकडा हा पुरेसा बोलका आहे पण हे संकट वाढतयं हे सुध्दा तितकच खरं या संकटाचा सामना करण्यासाठी ज्या सूचना आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही आपल्याला करत आलो त्या सूचनांचं जसं पालन केलं तसंच याही प्रढे तुम्ही कराल आणि या युध्दात आपण निर्णायक विजय मिळव् कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचं असून प्रत्येकानं आरोग्याविषयक छोट्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी असंही मुख्यमंत्री म्हणाले मास्क हात ध्णं आणि शारिरीक अंतर पाळणं ही त्रिसूत्री पाळण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले ज्यांना बाहेर जाणं आवश्यक आहे त्यांनी घरात आल्यानंतर स्वतची स्वच्छता करूनच घरात येण्याची जबाबदारी पार पाडावी असं त्यांनी सांगितलं या कामी जनतेनं सहकार्य करावं आणि पुन्हा टाळेबंदी लावण्याची वेळ येऊ नये असंही मुख्यमंत्री म्हणाले

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती निरस्त करावी यासाठी एकजुटीनं आणि विरोधी पक्षांसह विविध संस्था संघटना तसंच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

विद्यार्थ्यांचं आणि उमेदवारांचं कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयानं प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा एनईईटी काल घेण्यात आली राज्यभरात दोन लाखाहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते सर्व केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाचे नियम पाळण्यात आले परीक्षा केंद्रांवर पोहोचणं सुकर व्हावं यासाठी राज्य सरकारनं वाहत्कीच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या मराठवाड्यातल्या सर्व केंद्रांवर ही परीक्षा शांततेत पार पडली लातूर जिल्ह्यात आरोग्याची सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळत ही परीक्षा घेण्यात आली

तर शहरातल्या चार परीक्षा केंद्रांवर सुरक्षेच्या संपूर्ण नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली अभिनेत्री कंगणा रनौत हिनं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली एक नागरिक म्हणून आपण राज्यपालांची भेट घेतली आणि झालेल्या अन्यायाची त्यांना माहिती दिली असं कंगनानं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं माझा राजकारणाशी काहीही संबध नाही असंही तिनं स्पष्ट केलं

युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार मिळवणारे चैतन्य ताम्हाणे हे पहिले भारतीय दिग्दर्शक ठरले आहेत या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार मिळालेला आहे

या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली

औरंगाबाद शहरातही काल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक झाली या बैठकीत पक्षभेद विसरून आरक्षण लढ्यात सामील होण्याचा निर्धार करण्यात आला लातूर इथं काल सकल मराठा समाजाची बैठक झाली आरक्षण स्थगितीच्या निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधींच्या घर तसंच कार्यालयासमोर निदर्शनं आणि घंटानाद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला

धरणाचे अठरा दरवाजे दोन फुटानं उघडण्यात आले आहेत

औरंगाबाद शहरातही बँक ऑफ महाराष्ट्र ऑल इंडिया फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली कर्मचाऱ्यांनी यावेळी बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली

मंदिर समितीच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजापूरच्या पोलिस ठाण्यात फसवण्कीसह अन्य कलमांखाली गुन्ह्याची नोंद झाली यासंदर्भात तुळजाभवानी प्जारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात तत्कालीन सहव्यवस्थापकांवर ठपका ठेवण्यात आला होता तसंच राज्याच्या गृह सचिवांनीही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची शिफारस केली होती

याबाबतची अधिसूचना जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे निधोना शिवारात इंटरजेंच पॉईंट झाल्यास दरेगाव शिवारात होत असलेला ड्रायपोर्ट तसंच जालना औद्योगिक वसाहतीला थेट समृध्दी महामार्गाशी जोडता येणार असल्याने जिल्ह्याची दळणवळण सुविधा अधिक गतीमान होणार आहे इंटरचेंज पॉईंटमध्ये दोन ठिकाणी ट्रक टर्मिनल्स एका ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आणि टोल प्राझाची निर्मिती केली जाणार आहे इंटरचेंजसाठी जमिनीचं मोजमाप सुरू झालं असून येत्या काही दिवसांतच शेतकऱ्यांकडून जमिनीच्या थेट खरेदीचा व्यवहार पूर्ण केला जाणार असल्याचं रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं

ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आठवड्याला आढावा बैठक घेण्याची मागणी त्यांनी पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे

त्या झाडांची उंची चार ते सहा फुटापर्यंत आहे

ही पासोडी म्हणजे चाळीस फूट लांब चार फूट रुंद अशा कापडावर पंचीकरण अध्यात्मज्ञानाचा विषय चित्राकृतींतून मांडलेली संतवाङमयातील अपूर्व योगदान आहे